तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम अवश्य पाळा ठळक बातम्या श्रीमंत देशांनी मुलांचं लसीकरण लांबणीवर टाकून अतिरिक्त लसींचा पुरवठा गरीब देशांना करावा जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला कोरोना प्रतिबंधक लशींच्या वितरणाची गती वाढावी यासाठी उत्पादकांना जागतिक प्रवठा साखळीचा मुक्त वापर करू द्यावा भारताचं मत नेपाळमध्ये सरकार स्थापन करण्यात विरोधकांना अपयश पुन्हा के

शर्मा ओलींच्या नेतृत्वाखाली अल्पमतातलं सरकार

आणि केरळच्या किनाऱ्यावर यंदा मान्सूनचं आगमन नियोजित तारखेच्या एकदिवस आधीच अपेक्षित आरोग्य संघटना श्रीमंत देशांनी लहान आणि किशोरवयीन मुलांना कोरोन प्रतिबंधक लस देण्याचं त्यांचं नियोजन लांबणीवर टाकत अतिरिक्त लशींचा पुरवठा गरीब देशांना करावा असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अदनॉन घेब्रेयेसूस यांनी केलं आहे जगातल्या सर्वांनाच लस मिळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या कोव्हॅक्स सुविधा केंद्राला लशींचा पुरवठा केला जावा असंही आवाहन घेब्रेयेसूस यांनी काल जिनिव्हा इथं दूर दृश प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केलं कोरोना प्रतिबंधक लशींचं जागतिक वितरण अद्यापही असमान असून श्रीमंत देशांनीच मोठ्या प्रमाणावर लशी विकत घेऊन त्यांचा साठा करून ठेवला आहे

युरोप आणि अमेरिकेत सर्वत्र लसीकरण मोहीम सुरू झाली असली तरी आफ्रिका खंडातल्या काही देशांमध्ये अद्यापही ती सुरू झालेली नाही गोयल चर्चा जगभरात कोरोना प्रतिबंधक लशींचा प्रवठा वेगानं होण्याची आवश्यकता असल्यानं लस उत्पादकांना जागतिक पुरवठा साखळीचा मुक्त वापर करू दिला जावा असं मत केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पिय्ष गोयल यांनी व्यक्त केलं आहे गोयल यांनी काल अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कॅथरिन तायी यांची द्र दृश्य प्रणालीद्वारे भेट घेत कोरोना प्रतिबंधक लशींचं उत्पादन वाढवण्याबाबत चर्चा केली जगातील सर्वांना समान न्यायाने लस उपलब्ध व्हावी हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता लशींचे बौद्धक स्वामित्व अधिकार तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्याच्या भारताच्या मागणीवरही यावेळी चर्चा झाली

गृह विलगीकरणात किंवा सरकारी विलगीकरण केंद्रांमध्ये असलेल्या कोरोना रुग्णांना या मोहिमेचा फायदा होत असल्याचं सरकारनं म्हटलं आहे

भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दोन्ही देशाचे आभार मानले आहेत देश कोरोना आंध्र प्रदेशातल्या सर्व विमानतळांवर आरटी पीसीआर चाचणी केंद्र सुरू कररण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत राज्यात प्रवेश करणाऱ्या परदेशी नागरिकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे भारतीय प्रवाशांची शरीर तापमान चाचणी घेतली जाणार आहे

आसाममध्ये चाचण्यांवर आधी भर दिला जाणार असून दररोज एक लाख चाचण्या घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी काल सांगितलं चहा मळ्यांच्या परिसरासाठी नवीन मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या जाणार आहेत

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं काल दिलेल्या माहितीनुसार रत्ने दागिने पारंपारिक कलाकुसरीच्या वस्तू चामड्याच्या वस्तू इलेक्ट्रोनिक्स आणि इंजिनीअरिंग उत्पादने यांच्या निर्यातीत चांगली वाढ नोंदवली गेली आहे

सिंगापूर टाळेबंदी जगातल्या सर्वांत प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असलेल्या सिंगापूरमध्ये कोविड बाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्याने तिथं पुन्हा एकदा टाळेबंदी सदृश स्थितीत निर्माण होत आहे

काही दिवसांपूर्वीच त्यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात विश्वासदर्शक ठराव गमावला होता ओली यांनी काल नेपाळच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या शीतल निवास इथं पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली

हे वादळ कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रावरून गुजरातच्या दिशेनं जाणार आहे

या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी अपेक्षित आहेत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात उद्या आणि परवा या वादळाच्या प्रभावानं पाऊस पडेल मात्र या काळात वादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून दूर जाणार असल्यानं पावसाचं प्रमाण काहीसं कमी राहील

सध्या केरळमध्ये काही भागात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक घरांच न्कसान झालं आहे कालडी आणि इतर काही गावांमधल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे

आज यंदाच्या मान्सून बाबतचे सुधारित दीर्घावधी अंदाज जाहीर होणार आहेत त्यात तो महाराष्ट्रात कधी येणार ते कळेल

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार